कोविड प्रतिबंधाचा उपाय म्हणून अधिकाधिक तपासणीवर भर देण्यात येत आहे

राज्यात काल छत्तीस रुग्ण दगावले यात मुंबईतल्या सत्तावीस रुग्णांचा समावेश आहे

आतापर्यंत राज्यातले दोन हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

धारावी झोपडपट्टी परिसरात रुग्णाची संख्या जास्त आहे

अनेक भागात दाटीवाटीच्या वस्तीमुळे प्रशासनाच्या प्रयत्नांमधे अडचणी येत आहेत

उल्हासनगरमध्ये काल शि एकही रुग्ण सापडला नसल्यानं तिथली रुग्णसंख्या दहावर स्थिरावली आहे

तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे

काही दिवसांपासून या रुग्णात कोरोना सदृश लक्षणं आढळले होते मात्र चाचणी करण्या पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्या नंतर केलेल्या चाचणीत त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला असून त्याच्यावर कोविड नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले

मनमाड सिन्नर येवला चांदवड या भागात देखील रुग्ण आढळले आहेत

नांदेडमध्ये कोरोना रुणांची संख्या वाढत असून आज पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळलं

कोरोना प्रादुर्भाव वेगानं होत असतानाच काही रुग्णांनी जिद्दीनं आणि वैद्यकीय सूचनांचं पालन करत कोरोनावर विजय मिळवला आहे त्यांना बरे करण्यात रुग्णालयातले कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत आहे याविषयी पालघर जिल्ह्यातल्या बोईसरच्या ग्रामीण रुग्णालयातल्या परिचारिका एल

टाळे बंदीच्या काळात राज्यातल्या महापालिका क्षेत्रातून आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस उपायुक्त आणि त्यावरील अधिकाऱ्यास दिले आहेत मात्र मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातल्या आणि पुणे क्षेत्रातल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही काल राज्य सरकारतर्फे हे पत्रक जारी केलं गेलं मात्र पुणे आणि मुंबई क्षेत्रातल्या स्थलांतरित परप्रांतीय मजुरांना राज्याबाहेर प्रवास करायला परवानगी दिली आहे संबंधितांनी प्रवास करण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यात पूर्ण माहिती सह अर्ज भरावा असही या पत्रकात म्हटलं आहे हे अर्ज पोलीस उपायुक्तांकडे पाठवल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल रेल्वेच्या श्रमिक विशेष गाड्या केवळ लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडलेल्यांना परत घरी जाता यावं याकरता संबंधित राज्यसरकारांच्या विनंतीवरुनच चालवण्यात येत आहेत असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे स्थलांतरित मजूर विद्यार्थी प्रवासात मधेच अडकलेले यात्रेकरु आणि पर्यटक यांना ही सुविधा राज्यसरकारच्या शिफारसीवर उपलब्ध आहे तिर सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असून कोणालाही वैयक्तिक रीत्या किंवा गटाने प्रवास करता येणार नाही सर्व स्थानकावर तिकिट विक्री बंद आहे उपनगरी वाहतूकही बंद आहे यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये अथवा त्यावर विश्वास ठेवू नये असं रेल्वेने सांगितलं आहे दरम्यान एक हजार स्थलांतरीत मजुरांना घेऊन काल रात्री विशेष श्रमिक एक्सप्रेस भिवंडी हून उत्तर प्रदेश मधल्या गोरखपुरकडे रवाना झाली नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा खिल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली

ही बस सूरत ध्रून ओदिशाला जात होती

या मजुरांना उपचारासाठी कारंजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान बस चालक क्लिनर आणि विर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना तिर राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे गुजरातच्या सूरत शहराहून ओदिशाला जाणारी बस रवाना झाली प्ण्यातल्या पिंपरी चिंचवड क्षेत्रात राहणाऱ्या एका दिव्यांग महिलेनं टाळेबंदीमुळे अमरावतीत नातेवाईकांकडे अडकलेल्या आपल्या मुलाला आणणण्यासाठी पोलीसांकडून परवानगी मिळवली त्यानंतर चक्क दुचाकीवरून हजारांडून अधिक किलोमीटरचा प्रवास केला

भारतीय वायुदलाच्या विमानांनी आज कोरोनाचा उपचार करणाऱ्या देशातल्या महत्वाच्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी केली भारतीय नौदल आणि लष्कराच्या बँड पथकानं देखील या कोविड योध्यांना मानवंदना दिली

नागपुरातल्या वैद्यकीय महाविद्यालयात हवाई दलाच्या बँडने वादन केलं आज संध्याकाळी साडे सात वाजता गेटवे ऑफ डिया क्रिं भारतीय नौदलाच्या नौकांवर सायरन वाजवून आणि बंदुकांच्या फैरी झाडून कोविड योद्ध्यांना अभिवादन करण्यात येईल

भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज जागतिक माध्यम स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलत होते भारतीय माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चुकीची माहिती सांगणारे अहवाल खोटे असल्याचं लवकरच उघड होईल असं ते म्हणाले आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची प्रशिक्षण शिबिरं मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याचा क्रीडा मंत्रालयाचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे

मात्र अन्य प्रशिक्षण वर्ग सुरू होण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत थांबावं लागेल असं ते म्हणाले

मुंबईतलं प्रस्तावित आय

अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे हे केंद्र मुंबईतच ठेवावं अशी विनंती पवार यांनी यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रातून केली आहे हे केंद्र गुजरातला हलवलं तर त्यामुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं तसंच त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं पवार यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारं आपल्या विनंतीकडे सकारात्मकतेनं पाहील असंही पवार यांनी म्हटलं आहे

सुप्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या कार्यालयाला आगीची झळ पोचली आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही